दास यांचा संकल्प

रिर्झव्ह बँकेच्या विश्वासार्हता स्वायतत्ता आणि एकात्मतेला बाधा येणार नाही असं काम करु असं बँकेचे नवे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे विकासाची गती कायम राखणं हे रिर्झव्ह बॅंकेपुढे प्रमुख उदिष्ट असून त्यासाठी तातडीची पावलं उचलली जातील असं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं बँकेसंबधीत सर्व यंत्रणा आणि घटकांबरोबर समन्वयानं काम केलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकाच्या प्रमुखांबरोबर उद्या बैठक घेतली जाणार आहे तसंच खाजगी क्षेत्रातल्या बँकाबरोबरही लवकरच चर्चा करु असं ते म्हणाले

अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तसंच धोरणं आखण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांबरोबर विचार विनिमय करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसारख्या उच्च पदासाठी दास सर्वोत्तम व्यक्ती असल्याचं केन्द्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे दास हे वरिष्ठ आणि अनुभवी प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी केन्द्र आणि राज्य सरकारांमधे आर्थिक विभागात सर्वोत्तम कामगिरी बजावली असल्याचं जेटली म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्विकारणारे दास तामिळनाडू केडरचे सनदी अधिकारी आहेत

बांधकाम वाहन उद्योग धातू भांडवली वस्तू आणि आर्थिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आजच्या तेजीचा चांगलाचं फायदा झाला

विरोधी सदस्यांसह शिवसेनेच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज वारंवार बाधित झालं

हौद्यात उतरुन या सदस्यांनी गदारोळ केल्यानं सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत स्थगित केलं

मुष्टीयोध्दा एम सी मेरीकोम हिने जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्याबद्दल तसंच अंतराळ संशोधन संस्थेनं सर्वात मोठ्या संचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अध्यक्षांनी या गदारोळातच अभिनंदन प्रस्ताव मांडला

भारतीय नौसेनेच्या संरक्षण सरावा दरम्यान पुढच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर समुद्री सीमा संरक्षण कवायत केली जाणार असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं

भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली असून यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत देशातलं चित्रं बदलेलं असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केलं लोकसंख्या बूध्दिमत्ता आणि निर्णयक्षम नेतृत्व ही भारताची जमेची बाजू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

एस आर